बाबासाहेब आंबेडकर यांना आज देशभर आदरांजली राज्य शासनानं जागतिक बँकेच्या सहाय्यानं सुरु केलेल्या स्मार्ट प्रकल्पाचा आरंभ काल म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा त्यांची उत्पादनं थेट कॉर्पोरेट कंपन्यांना किंवा थेट बाजारात विकता यावीत यासाठी हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दप्पट करणं आणि या माध्यमातून कृषी तसंच ग्राम विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं हा स्मार्ट प्रकल्प क्रांतिकारी ठरेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

काल औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात केंद्रीय पथकासोबत दुष्काळ परिस्थितीबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते राज्यातल्या दुष्काळ परिस्थितीबाबत सविस्तर आकडेवारी निहाय माहिती देऊन ही परिस्थिती यशस्वीरित्या हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि निधीबाबत त्यांनी सादरीकरण केलं दरम्यान केंद्र सरकारच्या दहा सदस्यांच्या शिष्टमंडळानं काल औरंगाबाद जालना बुलडाणा आणि अहमदनगर जिल्ह्यांतल्या दुष्काळ सद्रश भागाची पाहणी करून पिकांच्या नुकसानीचा अंदाज घेतला औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातल्या टेंभापूरी मुरमी आणि सुलतानपूर या गावांना पथकानं भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पथकाला माहिती दिली जालना जिल्ह्यातल्या बदनापूर आणि जालना तालुक्यातल्या गावांना अन्य एका पथकानं काल भेट दिली यावेळी आमदार नारायण कुचे तसंच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी पीक परिस्थितीबाबत पथकाला माहिती दिली जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या दष्काळ निवारणाच्या कामाविषयी माहिती दिली अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी कर्जत जामखेड भागाचीही आणि सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात जातेगाव तसंच बिटरगाव इथं पथकानं दृष्काळी स्थितीची पाहणी केली दरम्यान आज बीड जिल्ह्यातल्या परिस्थितीची पाहणी पथक आज करणार आहे जिल्ह्यातल्या माजलगाव वडवणी परळी आणि अंबाजोगाई या तालुक्यात पाणी टंचाईसह विविध प्रश्नांचा आढावा हे पथक घेणार आहे

सू पाटील यांना जाहीर झाला आहे साहित्यात समिक्षेच्या प्रांतात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना या प्रस्कारानं गौरवण्यात येणार आहे काल नवी दिल्ली इथं हे प्रस्कार जाहीर झाले पाटील यांच्या सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध या ग्रंथासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे कोकणी भाषा विभागात परेश कामत यांना अभिजात वाङ्वय आणि संशोधन पर लिखाणासाठी डॉक्टर शैलजा बापट यांना भाषा सन्मान पुरस्कार घोषित झाला आहे एक लाख रुपये ताम्रपट आणि शाल श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरुप आहे

सध्या व्याजाचे दर अंतर्गत घटकांशी निगडीत आहेत मात्र ग्राहकांना याचा लाभ मिळावा म्हणून ते बाह्य घटकांशी निगडीत करण्याचा हा प्रस्ताव आहे बँकेनं काल चालू आर्थिक वर्षासाठी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर केला यावेळी जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली या बाबतची मार्गदर्शक तत्वं या महिना अखेरपर्यंत जारी होणार आहेत या नुसार व्याजाचा दर रेपो दर किंवा सरकारी रोख्यांवर मिळणाऱ्या लाभावर अवलंबून असेल त्यामुळे सध्या प्रचलित पद्धतीप्रमाणे बँका आपल्या व्याज दरात वाढ किंवा कपात करू शकणार नाहीत हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी या कायद्याला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे यामध्ये त्यांनी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे काल झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्या

भारतरत्न डॉ

राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसद भवनात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरही यावेळी आदरांजली वाहतील

बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर कालपासूनचं अन्यायांनी गर्दी केली आहे गर्दी लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेनं सर्व आवश्यक सज्जता केली आहे या परिसरात पाणीपुरवठा फिरती शौचालयं रुग्णवाहिका आणि इतर सुविधा पुरवण्यात आल्या आहेत हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी आमदार संतोष टारफे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ काल हिंगोली शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला बांगर यांना अटक करून तडीपार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली तर द्सरीकडे बांगर यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एट्टॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ शिवसेनेनं काल औंढा नागनाथ आणि कळमन्री शहर बंदचं आवाहन केलं होतं गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात काल जागतिक मृदा दिनानिमित्त जमीन आरोग्य पत्रिकांचं वाटप करण्यात आलं

औरंगाबाद शहरातल्या नागरिकांच्या सहकार्यामुळे शहराचं रुप बदलण्यात यश येत असल्याचं महापौर नंद्कुमार घोडेले यांनी म्हटलं आहे औरंगाबाद इथं काल भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या फिल्ड आउटरिच ब्यूरो तर्फे आयोजित स्वच्छ भारत अभियान जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते स्वच्छता सर्वेक्षणात औरंगाबाद शहर लवकरच पहिल्या क्रमांकावर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नागरिकांनीही घरीच ओला आणि सुका कचरा वेगळा करुन महानगरपालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं लातूर जिल्ह्यातल्या वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर यावर कारवाईचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिली हा आयोग केवळ मुस्लिम समाजासाठी काम करत नसून जैन बौध्द आणि पारशी समाजासाठीही काम करतो त्यामुळे आयोगाला पूर्णवेळ अध्यक्ष आणि अधिकारी देण्याची मागणीही शासनाकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं भारत ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना एडलेड इथं आज पहाटे सुरू झाला